सरकार सत्तेत नसताना आम्ही संघर्ष यात्रा केली आता आम्ही महाजनादेश यात्रा करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं ते आज अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी इथं आयोजित महाजनादेश यात्रेत बोलत होते यावेळी आमदार मोनिका राजळे खासदार सुजय विखे वैभव पिचड आदी उपस्थित होते यापूर्वी त्यांनी लोणी इथं जाऊन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं त्यानंतर ते कडा आष्टीच्या सभेला रवाना झाले आगामी पाच वर्षात देशात दहा हजार सीएनजी स्टेशन उभारली जातील अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते वाहन कंपन्यांनी वाहन निर्मिती करताना सी एन जी चा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना त्यांनी केली

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बड्डमिंटन स्पर्धेचं विजेतपद मिळवलेल्या पी

सिंधूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

सिंधूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रीडा आणि युवक व्यवहारमंत्री किरण रिजिजू तसंच काँप्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सचिन तेंडुलकरसह अनेकांनी सिंधुचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे सिंधुचं यश भविष्यातल्या खेळाडूंनाही प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जागतिक बड्डमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतलं महिला एकरीचं विजेतेपद म्हणजे आपल्या आईला वाढदिवसाची भेट आहे असं पी

सिंधूनं म्हटलं आहे स्पर्धा जिंकल्यानतंर ती वार्ताहरांशी बोलत होती दरम्यान स्वित्झर्लंडमधेच झालेल्या दिव्यांगांसाठीच्या पद्धी जागतिक बर्डमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतनं पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावलं

पहिल्या डावात अर्धशतक तर दुस या डावात शतक झळकावलेला अजिंक्य राहणे सामनावीर ठरला बोईसर विधानसभेचे बह्जन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला तरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेतले विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना तरे यांनी शिवसेनेची वाट धरल्यानं हितेंद्र ठाकूर यांच्या बह्जन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे बुलडाणा जिल्ह्यात शेगाव खामगाव मलकापूर बुलडाणा चिखली मेहकर इथं शहरी भागात डेंग्यु रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यानं आरोग्य विभागानं डेंग्यू डास आणि अळी सर्वेक्षण जनजागृती मोहीम राबवली परंतु अजूनही या भागात रुग्णांचं प्रमाण वाढत असल्यानं आरोग्य विभागानं पुन्हा या मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे यामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन डास अळीचे सर्वेक्षण करीत आहेत लोकांना याबाबत आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करत आहेत आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन जनतेला करत आहेत विना अनुदानित महाविद्यालयं आणि शाळांमधल्या शिक्षकांना अनुदान सुरू करण्यात यावं या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थाचालकांनी आज शाळा कनिष्ठ महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेनं या आंदोलनाची माहिती दिली आहे नांदेड इथं काल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य संमेलनात अण्णाभाऊंचे साहित्य विचार आणि चळवळ या विषयावर परिसंवाद कथाकथन तसंच शाहिरी जलसा झाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचं उदघाटन झालं संमेलनाचं अध्यक्षपद डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी भूषवलं सहप्रवाश्यांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरून संतप्त झालेल्या जमावानं काल नंद्रबार रेल्वे स्थानक आणि परिसरात दगडफेक केली या दगडफेकीत एक रेल्वे कर्मचारी एक पोलीस अधिकारी आणि इतर दोन जण जखमी झाले सुरत भुसावळ पँसेजर गाडी काल रात्री नंदुरबार स्थानकात आली असताना हा प्रकार घडला